त्याआधी त्यांनी तिथल्या प्रदर्शनाला भेट दिली हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि राज्यपाल बडांरू दत्तात्रय यावेळी उपस्थित होते राज्यात गुंतवणूक आकर्षित करुन रोजगार संधी वाढवण्यासाठी हिमाचल प्रदेश सरकारनं हा कार्यक्रम आयोजित केला आहे

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल तसंच केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल रामेधर तेली आणि अनुराग ठाकूर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या समारोपाच्या सत्राला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत

निवृत्तीवेतन निधीही यात सहभागी होण्याची अपेक्षा असल्यानं निधीची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे असं सीतारामन यांनी सांगितलं या निर्णयामुळे रखडलेल्या प्रकल्पांच्या विकासकांना दिलासा मिळेल तसंच खरेदीदारांना घराचा ताबा लवकर मिळेल असं त्या म्हणाल्या मंत्रीमंडळानं टपाल आणि तार बांधकाम सेवेतल्या क वर्गाच्या संवर्ग आढावाल्याही काल मंजुरी दिली

या दोन त्रिपुरातल्या सबरुम शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाईल महाराष्ट्रात स्थिर सरकार देण्यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करेल असं भाजपानेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते सरकार स्थापनेबाबत भाजपा आणि शिवसेना यांच्यातली चर्चा पूर्णपणे ठप्प असल्याचं वृत्त त्यांनी फेटाळून लावलं भाजपा अल्पमतातलं सरकार देणार नाही स्थिर सरकार देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जात आहेत दोन्ही पक्षाच्या नेत्यांमधे चर्चा सुरु आहे असं ते म्हणाले विधानसभेची मुदत संपण्यासाठी दोन दिवस उरल्याच्या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आजच राज्यपालांना भेटणार आहेत भाजपाच्या या पवित्र्याचं स्वागत करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी सेनेचा मुख्यंमंत्रीपदावरचा दावा कायम असल्याचा पुनरुच्चार केला आहे शिवसेना भाजपामधले संबध सुरळीत असल्याचा दावाही राऊत यांनी केला देवेंद्र फडनविसांबद्दल शिवसेनेला कसलाही व्यक्तीगत आकस नसून फक्त आधी ठरलेल्या फॉर्म्युल्याबद्दल शिवसेना आग्रही असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते आमदारांच्या आवश्यक त्या संख्याबळावर स्थिर सरकार देणाऱ्या कोणत्याही पक्षाचं स्वागत आहे असंही राऊत यावेळी म्हणाले देशात जलसंपत्तीच्या नकाशा आखणीचं काम सुरु झालं असल्याचं केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी सांगितलं पुणे ॐ दुस या जल व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय परिषदेचं काल उद्घाटन झालं त्यावेळी शेखावत बोलत होते नकाशा मोजणीचं काम लवकरच पूर्ण होईल आणि जलव्यवस्थापनात देश आघाडीवर असेल असं ते म्हणाले खाजगी महाविद्यालयातल्या वैद्यकिय अभ्यासक्रमासाठी पुढील वर्षाचं शुल्क निश्वित करण्यासाठी आरोग्य मंत्रालय आरोग्य मंत्रालय काम करत आहे त्यासाठी दिशादर्शक मसूदा तयार करायला वैद्यकिय परिषदेला सांगण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या विशेष सचिवांनी आकाशवाणीशी बोलताना सांगीतलं छत्तीगडमध्ये आज सकाळी माओवाद्याबरोबर झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलिस दलाचा एक जवान शहीद झाला केंद्रीय राखीव पोलिस दलाचं संयुक्त पथक आणि राज्य पोलिसांची बिजारपूरमधल्या बस्तर क्रे शोध मोहिम सुरु असताना हा गोळीबार झाला उत्तरप्रदेशातल्या सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्याकरता राज्य सरकारंन राज्यात एक्सप्रेसवेसह विशेष डेस्ट्रीअल कॉरीडोअर्स निर्माण करण्याचा तसंच उदयोग क्षेत्रांकरता पन्नास टक्के जमीन राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे भारताला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्यात या सूक्ष्म लघु आणि मध्यम उदयोगांची महत्त्वाची भूमिका असल्याचा पुनरुच्चार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे हे डिस्ट्रीअल कॉरीडोअर्स आणि एक्सप्रेसवे पूर्वाचल आणि बुंदेलखंड तसंच तिर एक्सप्रेसवेच्या पाच किलोमीटर अंतरापर्यंत विकासित केले जातील असं सूक्ष्म लघु आणि मध्यम उदयोग क्षेत्र आणि निर्यातचालना विभागाचे मुख्य सचिव डॉ नवनीत सहगल यांनी म्हटलं आहे गुरुनानक देवांची साडेपाचशेवी जयंती आणि संयुक्त अरब अमिरातीत साजरा केलं जाणारं सद्भभावना वर्ष याचं औचित्य साधून अमिरातीतल्या गुरुद्वारामधे अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत यामधे चर्चासत्र चित्रपट प्रदर्शन तसंच दोन्ही धर्मामधल्या सहचर्यावर आधारित कार्यक्रम होतील संयुक् अरब अमिरातीचे सद्भावना मंत्री शेख नहयान बिन मबारक अल नहयान तसंच भारताचे राजदूत पवन कपूर आणि जिर मान्यवर यावेळी उपस्थित राहतील कर्तारपूर मार्गिकेच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर तिथं जाणा या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी अत्युच्च सुरक्षा पुरवावी असं भारतानं पाकिस्तानला सांगितलं आहे भारतातून कर्तारपूरला जाणा या मान्यवरांमधे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंगपंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल हरदीपसिंग पुरी तसंच अनेक खासदारांचा समावेश आहे

या मार्गिकेमुळे पंजाबातलं डेराबाबा नानक गुरुद्वार आणि पाकिस्तानातला कर्तारपूर ध्वलं दरबार साहिब गुरुद्वार जोडलं जाणार आहे

गोवा धिं यावर्षी होणा या धिंफी महोत्सवाची सुरुवात डिस्पाईट द फॉग या धिंगलियन चित्रपटानं होणार आहे

जम्मू कश्मीरचे नायव राज्यपाल गिरीशचंद्र मुस्मू यांनी आज नवी दिल्ली क्वें उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली आणि जम्मू कश्मीमरमधल्या सध्याच्या परिस्थितीबाबत त्यांना माहिती दिली सार्वजनिक सेवा प्रभावरित्या सुरू रहाव्यात यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला नायडू यांनी नायब राज्यपालांना दिला मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या एका आरोपीनं आपल्या विरुद्धच्या निकालाच्या फेरविचारासाठी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली

हिमाचल प्रदेशातल्या लाहौल स्पिती किनौर आणि कुलू धिं आज अधूनमधून हिमवर्षाव झाला त्यामुळे तापमान घसरलं आहे